प्रतिपादन

वेगवान वाहतुकीसाठी राज्याने हायपर लूप हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं आहे

जावडेकर शैक्षणिक सस्थाच वेगान मूल्याकन आणि अधिस्विकृती करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन सस्थाची मदत घेण्यात येईल असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल सांगितलं चौथ्या विश्व अधिस्विकृती परिषदेच्या वेळी ते नवी दिल्ली धि बातमीदारांसोबत बोलत होते

जावडेकर देशातील निरक्षरता संपृष्टात आणण्यामध्ये लहान मुलं महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

निरक्षर व्यक्तींनी झपाट्यानं शिकावं यासाठी शैक्षणिक साहित्य आणि अध्यापन पद्धतीत सुलभता येण्याची गरज असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं देसाईः सेवा क्षेत्राचा विकास झपाट्यानं होत असल्यामुळं त्याचा समावेश कौशल्य विकास योजनांमध्ये व्हावा यासाठी राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याची योजना आहे या पार्कसाठी एमआयडीसीमध्ये भूखंड राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा नवी मुंबईतील वाशी ििं आयोजित केला होता त्यावेळी वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

भाजपा कार्यकर्त्यांनी या महाआघाडीचं खरं रुप उघड करावं असं आवाहन पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काल केलं

त्याबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विरोधकांनी सरकारविरुद्ध आणलेल्या अविधास ठरावातून त्यांच नैराश्यच दिसून आल्याचं सांगून भाजपा भारत निर्माणाचं काम करत आहे तर काँप्रेस मात्र देश तोडण्याचं राजकारण करत असल्याची टीका सीतारामन यांनी यावेळी केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात चंद्रकांत पाटीलः गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती होणार असून खड्डेमय रस्त्यांचा कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या चाकर्मान्यांना त्रास होणार नाही असा विधास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला पाटील यांनी काल सिंधूदुर्ग जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली त्यांनतर ते सावंतवाडी शिं पत्रकार परिषदेत बोलत होते

चौपदरीकरणानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे सिमेंट काँक्रीटचा होणार असल्यानं भविष्यात या महामार्गवर खड्डे ही समस्याच राहणार नाही असं पाटील यांनी काल तुरळ ॐ सांगितलं पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण ते लांज्यापर्यंत महामार्ग दुरुस्तीची पाहणी केली खड्डे ब्जावण्याचं काम समाधानकारक झाल्यानं कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतुकीस कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असंही ते म्हणाले

मात्र जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे

अनेक लेखिका आणि विविध क्षेत्रातील महिलांनी आपले अनुभव यामध्ये व्यक्त केले मठ रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्रातर्फे उभारण्यात येत असलेल्या विवेकानंद ज्ञान पीठाला राज्य शासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचं आश्वासन पृण्याचे संपर्कमंत्री गिरीश बापट यांनी काल दिलं

राज्यातील विविध जिल्ह्यात या नाटकाचे प्रयोग होणार असून त्यातून मिळणारा निधी विवेकानंद ज्ञानपीठाच्या उभारणीसाठी वापरला जाणार आहे बैठक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा काल झाली यावेळी सभासदांनी आपल्या विविध तक्रारी मांडत संचालक मंडळाला धारेवर धरलं नियमित कर्जफेड करूनही अडचणीत सापडलेल्या शेतक यांना पीक कर्ज मिळत नाही ठेवीदारांच्या हक्काचे पैसे अडचणीच्या काळात मिळत नाहीत पैसे काढून देण्यासाठी बँक कर्मचा यांकडून पैशांची मागणी केली जाते अशा स्वरूपाच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या खटले राष्ट्रीय विधी प्राधिकरण आणि धुळे जिल्हा न्यायालय यांच्यातर्फे काल जिल्ह्यात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं

तिकीटः भारतीय संस्कृतीत प्रकाशाचा उत्सव म्हणून अन्यन्य साधारण महत्त्व असणाऱ्या दिवाळीच्या सणाला आता जागतिक स्तरावर गौरव मिळणार आहे

या तिकिटावर दिव्याच चित्र असणार आहे संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे प्रतिनिधी सैय्यद अक्बरुद्दिन यानी या निर्णयाचं स्वागत केलं आहे

जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयं आणि दवाखाने आजही बंद ठेवण्यात येणार आहेत यामुळ रुग्णसेवा विस्कळीत झाली असून रुग्णांचे हाल होत आहेत अतिक्रमण लातूरमध्ये शिवाजी चौकातील अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना मालकी हक्काची कागदपत्रं सादर करण्यास पालिका आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर यांनी सांगितलं आहे शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी कांही अतिक्रमणे दूर करणं एवढाच मार्ग असल्याचं दिवेगावकर यांनी स्पष्ट केलं आहे